पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडन यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारीसाठी कटिबद्ध असल्याची दोन्ही नेत्यांची ग्वाही

प्राचीन भारतीय विद्यापीठांची ज्ञान संशोधनाची परंपरा जपणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

भारतीय राज्यघटनेनं सर्व नागरिकांना एका सूत्रात बांधून ठेवलं असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे गौरवोद्गार

केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा देणाऱ्या अनुसूचित जमातीमधल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार देणार विद्यानिधी

गोव्याच्या माजी राज्यपाल भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या मृद्ला सिन्हा यांचं निधन

भारत आणि अमेरिका यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीसाठी कटिबद्ध असल्याचं या संभाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी सांगितलं

अशा विविध विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली अमेरिकेच्या उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या कमला हॅरिस यांचं ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं त्यांचं हे यश भारतीय अमेरिकन समुदायातील सदस्यांसाठी अभिमानांचं आणि प्रेरणा देणारे असल्याचं मोदी म्हणाले राष्ट्पती आपल्या देशातल्या प्राचीन विद्यापीठांची ज्ञान आणि संशोधनाची परंपरा जपणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केलं दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या चौथ्या वार्षिक पदवी प्रदान समारंभाला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना ते आज बोलत होते

जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम अशी ज्ञानकेंद्र उभारण्यासाठी विद्वज्जनांनी पुढे यावं असं आवाहन त्यांनी भारतातल्या तज्ञांना केलं

नवं शैक्षणिक धोरण राबवताना विद्यापीठांची भूमिका महत्त्वपूर्ण असते असं निशंक यावेळी म्हणाले व्याख्यानमाला महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरकमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त पुण्यात व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे या व्याख्यानमालेतही आज डॉ रमेश पोखरियाल निशंक यांचं व्याख्यान झालं दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या व्याख्यानात त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणि कोविड काळातील शैक्षणिक घडामोडी या विषयांवर भर दिला मातृभाषेतून शिक्षण देऊनच जगातल्या मोठ्या देशांनी प्रगत राष्ट्राचा दर्जा मिळवला आहे भारताच्या नव्या शैक्षणिक धोरणातही मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला असून स्वातंत्र्यानंतरचं सर्वाधिक समर्थन मिळवणारं हे धोरण असल्याचं निशंक यावेळी म्हणाले या शैक्षणिक धोरणात अध्यापकांच्या विकासालाही सर्वोच्च प्राध्यान दिलं असून संशोधनाला विशेष महत्त्व दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं

काही जणांचा विरोध असूनही विद्यार्थ्यांचं भवितव्य लक्षात घेऊन ठामपणे राबवलेल्या परीक्षांचा चांगला परिणाम झाला असं ते म्हणाले राजनाथ सिंह भारतीय राज्य घटनेनं देशातील सर्व नागरिकांना एका सूत्रात बांधून ठेवलं असून हि आपली परंपरा आणि सांस्कृतिक वारसा आहे असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यांनी आज केलं

याद्वारे राज्यघटनेप्रती विश्वास आणि एकजूट व्यक्त करायची संधी सर्वांना मिळाली आहे अशी भावना राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केली भारतीय राज्यघटना ही स्वातंत्र्य समानता सामाजिक सौहार्द आणि सद्गावना या चार स्तंभावर आधारलेली असून युवकांनी राज्य घटनेची ही तत्व समाजात दृढ करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन राजनाथ सिंह यांनी यावेळी केलं

नियोजनबद्ध चाचण्या शोध आणि उपचार पध्दतीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे उच्च रोगमुक्ती दर आणि किमान मृत्यू दर राखण्यात आपल्याला यश आल्याचं मंत्रालयानं म्हटल आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून सुपर्णा यांच्यासह राजेंद्र लेले पुणे

हर्ष वर्धन एड्सला रोखण्यासाठी जागतिक स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या सर्व देशांच्या मंत्र्यांच्या जी पी सी या संघटनेच्या अधिवेशनात आज केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी द्ररदृष्य प्रणालीद्वारे सहभागी होऊन संबोधित केलं

आय व्ही चा प्रसार रोखण्यासाठी भारतात करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली तसच यासंदर्भात जगातील इतर देश स्थानिक गरजेनुसार थोडेफार बदल करून भारतीय प्रारुपाचा उपयोग करू शकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

राज्याचे आदिवासी विकास मंत्री के

पडवी यांनी काल ही माहिती दिली याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून ध्वनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची अर्थात यू पी एस

पडवी यांनी सांगितलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून देबोप्रिया चटर्जी यांच्यासह लौकीका रास्ते पुणे

ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते काही देशविरोधी गट हा कट रचत असून काँग्रेस पक्ष देखील या गटाचा एक सदस्य असल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला

कोरोना काळात देशात लागू झालेल्या टाळेबंदीमुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर आपल्या मूळ गावी स्थलांतरित झालेल्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे

नेक्स्ट इज नाऊ अशी या शिखर परिषदेची यंदाची संकल्पना आहे माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रातील प्रमुख तंत्रज्ञान आणि नवसंशोधनाच्या प्रभावावर लक्ष केंद्रित करून कोरोना संकटानंतर जगात उद्भवणाऱ्या प्रमुख आव्हानांवर या परिषदेत चर्चा आणि मंथन होणार आहे देश परदेशातील विचारवंत उद्योजक तंत्रज्ञ संशोधक गुंतवणूकदार धोरणकर्ते आणि शिक्षक देखील या परिषदेत सहभागी होणार आहेत

छट प्जा चार दिवस चालणारी छठ पूजा आजपासून देशभर सुरु झाली छठ पूजा ही सूर्य पूजा असून उत्तर प्रदेशम आणि बिहारमध्ये या पूजेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत विविध ठिकाणी कोविड च्या पार्श्वभूमीवर विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत मुंबईत समुद्रकिनारी आणि नदी किनारी छठ पूजा करण्यावर बंदी घालण्यात आली असून ठिकठीकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत या ठिकाणी कोविडचे सर्व नियम पाळून अंतर राखत पूजा करता येणार आहे

यामध्ये आतापर्यंत कोणतीही जीवित हानी झाल्याच वृत्त नाही भारतीय जवानांनी या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं

अटक केरळचे माजी मंत्री व्ही के इब्राहीम कुंजू यांना पलारी वत्तम या पुलाच्या बांधकामातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आज कोची इथ अटक केली त्यांना एका खासगी रुग्णालयातून अटक करण्यात आली तत्पूर्वी त्यांच्या अलुवा इथल्या घरावर छापा टाकून झडती घेण्यात आली होती

कृशाग्र राजकारणी आणि हरहुन्नरी साहित्यिक अशी त्यांची ख्याती होती गेली अनेक वर्षे त्यांनी भाजपाच्या पक्ष संघटनेतील विविध पदांवर काम केलं होतं मृदुला सिन्हा यांच्याकडे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय समाज कल्याण मंडळाचं अध्यक्षपद होतं

मृद्ला सिन्हा या प्रसिद्ध हिंदी लेखिका होत्या त्या पाँचवाँ स्तंभ नावाचे एक सामाजिक साप्ताहिकही चालवत असत त्यांच्या एका पुस्तकावर राजमाता विजया राजे सिन्धिया यांच्यावर आधारीत एक रानी ऐसी भी हा चित्रपटही आला होता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मृदुला सिन्हा यांच्या निधनाबद्दल तीव्र दु ख व्यक्त केलं असून मृदुला सिन्हा या उत्कृष्ट लेखिका आणि प्राध्यापिका होत्या त्यांनी देशाची संस्कृती विशेषतः बिहारची संस्कृती आणि परंपरा यांचा विशेष अभ्यास करून अनुभवपूर्ण लेखन केलं होतं अशा शब्दात ट्विटर संदेशाद्वारे आदरांजली वाहिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिन्हा यांच्या निधनाबद्दल दु ख व्यक्त केलं असून साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातील त्याचं योगदान आणि जनसेवा क्षेत्रात त्यांच्या कार्याचं स्मरण कायम राहील अशा शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे